देशभरात पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम

यावर्षीचा अर्थसंकल्प प्रथमच केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध राहणार असून तो ऍपवरच पाहता येऊ शकेल याबाबतचा हा अधिक वृत्तांत एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातला हा पहिला अर्थसंकल्प अनेक कारणांसाठी महत्वाचा ठरणार आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प देशाच्या चमकदार आर्थिक प्रगतीला रोखणाऱ्या कोविड महासाथीवर नियंत्रण मिळवण्याच्या निर्णायक टप्प्यावर येतो आहे पंत आणि पूजारा यांच्या फलंदाजीच्या समान कौशल्य सोबत वित्तीय काटेकोरपणा आणि सरकारी खर्च वाढविण्यासाठी क्रांतिकारी सुधारणांचं न्याय्य मिश्रण असे उपाय आर्थिक सर्वेक्षणात सूचवण्यात आले आहेत यामध्ये एकीकडे समयोचित आणि अग्रिम निर्णयांमुळं महासाथीच्या परिणामी आलेल्या आर्थिक मंदीला देश टाळू शकला तर दुसरीकडं या अंदाजपत्रकातून पुढील प्रगतीचा आलेख गाठण्यासाठी आखणी करावी लागणार आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे मन की बात गेलं संपूर्ण वर्ष आपण संयमानं आणि साहसानं संकटाचा सामना केला आता येणाऱ्या काळात नव्या आशा आकांक्षा बाळगत नवतेच्या मार्गानं कठोर परिश्रमातून संकल्पसिद्धीसाठी सज्ज व्हा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून केलं कोरोनावरील स्वदेशी लस आता आत्मनिर्भर भारताचं प्रतिक बनली आहे असं सांगून या संकटकाळात भारत आज जगाला मदत करू शकतो आहे कारण औषधं आणि लसींबाबत भारत सक्षम आहे तो जेवढा अधिक सक्षम होईल तेवढी तो मानवतेची सेवा अधिक करेल त्यामुळे जगाला लाभच होईल असा निर्वाळा पंतप्रधानांनी यावेळी दिला

या संमेलनात मराठी युवकांचे आदर्श आणि प्रेरणा त्यांची स्वप्न आणि अडचणी त्यांचे भविष्य आणि वर्तमान त्यांचातील गुण अवगुण त्यांचे साहस आणि संवेदना यांचा शोध घेतला गेला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांना त्रिवार वंदन करून संपूर्ण युवा विश्वाच्या समुद्धता आणि संपन्नतेचा संकल्प सोडला गेला युवकांनी धाडसी स्वप्न पहावीत आणि महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी न्यावं अशी आशाही यावेळी व्यक्त केली गेली तंजावर घराण्याचे महाराज संभाजीराजे आणि भारतातलं संपूर्ण देशी बनावटीचं पहिलं विमान बनवण्याचा विक्रम करणारे कॅप्टन अमोल यादव यांनी विश्व मराठी युवा संमेलनाचे उद्घाटन केलं एव्हरेस्टवीर उमेश झिरपे यांनी भारतातून आणि जर्मनीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सहाय्य करणारे अजित रानडे यांनी परदेशातून संमेलनाध्यक्षपद भूषवलं

आपला जीवनपट उलगडताना चितमपल्ली यांनी काही आठवणी सांगितल्या

सुमारे सात लाख केंद्रांचं नियोजन या लसीकरणासाठी करण्यात आलं होतं पूढचे दोन ते पाच दिवस लसीकरण कर्मचारी घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना ही लस देण्याचा प्रयत्न करतील पोलिओ राज्यात एकही बालक पोलिओ लसीकरणापसून वंचित राहू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल केलं जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा आरंभ बारामती महिला रुग्णालयात केल्यानंतर ते बोलत होते

राज्यातही प्रत्येक जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचं आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी कळवलं आहे

आतापर्यंत दोन रेल्वेगाड्या भरुन चिक् दिल्लीच्या दिशेनं पाठवण्यात आला आहे

म्हणूनच फळं आणि धान्य बाजार विकसित करण्यासाठी अलीकडेच खरेदी केलेल्या जागेवर आधुनिक बाजारपेठ विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे सांगली ही हळद गूळ मिरची सोयाबीन बेदाणा यासह देशातली एक अग्रेसर बाजारपेठ आहे याठिकाणी शेतीमालाची खरेदी विक्री खुले सौदे ऍगमार्क प्रक्रिया साठवणूक यांची उत्तम सोय आहे राज्यासह आंध्र कर्नाटक गुजरात आणि तामिळनाडू राज्यातील शेतीमाल विक्रीसाठी सांगलीत येतो ही बाब लक्षात घेऊन आता या बाजाराचा विस्तार करण्यात येणार आहे या कामासाठी बाजार समितीने याआधीच दहा कोटी रुपये राखून ठेवले आहेत हिंगोली भकंप हिंगोली जिल्ह्यांमध्ये वसमत तालुक्यामध्ये तसेच औढा तालुक्यात मागील काही दिवसापासून भूगर्भातून मोठा आवाज होणे तसेच भूकंपाचे धक्के जाणवण्याची घटना नित्याचीच झाली आहे शनिवारी असेच धक्के जाणवले

संमेलनस्थळाला कुसुमाग्रज नगरी असं संबोधलं जाणार आहे या संमेलनाच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं प्रकाशन काल करण्यात आलं

निवड समितीनं कोल्हापूर इथले अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड केली

आज मात्र कष्टकरी शेतकरी आणि सत्ताधारी यांच्यात संवाद उरलेला नाही याचं उचित चित्रण निर्भीडपणे साहित्यातून आलं पाहिजे अशी अपेक्षा ष्ठ लेखक डॉक्टर भगवान अंजनीकर यांनी व्यक्त केली नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातील सिंधी या गावी आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते

मक्तिदिन रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं काल जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारे राबविण्यात येणाऱ्या या पर्यावरणप्रक उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं इलाही जमादार सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं काल सांगली जिल्ह्यातील दुधगाव इथं निधन झालं

ते आकाशवाणी आणि द्रदर्शनचे मान्यता प्राप्त कवी होते विविध मराठी हिंदी उर्द् दैनिक आणि मासिकांतून इलाहींच्या कविता आणि गझला प्रकाशित झाल्या आहेत

शेजारी असलेल्या दोघांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला पोर्ला येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला वाघाच्या हल्ल्यात मागील दीड महिन्यात गडचिरोली तालुक्यातील तीन जणांचा बळी गेला आहे क्रॉस कंटी स्पर्धा महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स संघटनेच्या वतीने काल फुलगाव इथं राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडली यामध्ये पुरुष गटात नाशिक संघानं तर महिला गटात नागपूर संघानं विजेतेपद पटकावले

महाराष्ट्रासाठी अशी कामगिरी करणारी ती तिसरी मल्ल ठरली आहे कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिन कांस्य पदक मिळवलं हवामान पूर्व विदर्भातला थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून काल राज्यातलं सर्वात कमी साडेसात अंश सेल्सीअस किमान तापमान गोंदियातच नोंदवलं गेलं खान्देशातही तापमापकातला पारा घसरला

राज्यात इतरत्र मात्र तापमानात फारसा बदल झाला नाही उलट तापमानात थोडी वाढच अपेक्षित असल्याचा हवामानविभागाचा अंदाज आहे काल संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार